कोल्हापुरातल्या वस्ति नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द

नवा दिल्लति काल आंतरराष्ट्रति बौद्धपरिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते

राज्यातल्या बौद्ध आकर्षणावर प्रकाश टाकणार झादरक्रिणं आणि सांस्कृतिक कार्यक्रम या वेळ झीतलि महाराष्ट्र राज्य या परिषदेचा सह आयोजक आहे

सार्वजनिक बांधकाम मंत्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात खासदार डॉ

उस्मानाबाद जिल्ह्यातवि सर्व तालुक्यात जिल्हा व्यापार महासंघाच्या वतत्रि या संदर्भात मदत फेर काढण्यात आल या फेरति व्यापार आणि नागरिकांना केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

त्यासाठ अंबंधित ठिकाण आचारसंहिता लागू झाला असल्याचं असं राज्य निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांना काल जाहव केलं

सर्वोच्च न्यायालयाच्या या दणक्यामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाल आहे

ऐक्या या लाभार्थींचा अनुभव नमस्कार मा सर्जेराव थोरात राहणार जालना प्रधानमंत्र डिजटिल भारत योजने अंतर्गत कषमन सर्व्हिस सेंटर चालवत आहे

माझ्याच सारख्या अनेक तरुणांना या माध्यमातून स्वयंरोजगाराचे साधन प्राप्त झाले आहे माज्ञासनाचा आभाराआहे अस्थिकलश माज संतप्रधानभारत रत्न अटल बिहार झाजपेय आंचे अस्थिकलशसर्व सामान्य जनतेला आणि भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाहा देशन घेता यावं म्हणून प्रमुख शहरांमध्ये दर्शनासाठा ठेवण्यात आले असून प्रमुख नद्यांमध्ये त्यांचं विसर्जन करण्यात येणार आहे पुण्यात भा ज प कार्यालयात हा अस्थिकलश दर्शनासाठ काल दुपार ठेवण्यात आला होता व्रियण ठ नदत्ति अटलजींच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं

पूणे आर्ट पूणे हार्ट या कलाउत्सवाचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झालं त्यावेळाते बोलत होते

ऐकू या त्याबाबतचा हा वृत्तांत

बोटावर मोजता येतळि जिकेच सारस उरले होते सारस बचाव मोहिम सुरू झाल शेतकऱ्यांना सारसचं असणं कित उपयोगाचं ते पटवून देण्यात आलं

विविध रेल्वे प्रकल्पांबाबत काल झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्रा कोलत होते या बैठकीला रेल्वेमंत्र प्रियुष गोयल उपस्थित होते

टेनसि महिला एकेरव्रिलि भारताच अग्रमानांकित खेळाडू अंकिता रैनानं आशियाई क्रीडास्पर्धेत कांस्य पदक पटकावलं

कबड्डवि सलग सात वर्ष अजिंक्यपद पटकावणाऱ्या भारतव्र पुरूष संघाला मात्र काल ईराणकडून उपान्त्यसामन्यातच पराभव पत्करावा लागला हवामान राज्यातला पावसाचा जोर पुन्हा ओसरला आहे पुढये दोन आठवडे राज्यातलं पाऊसमान सरासरपिक्षा कम तिहळि असा हवामान खात्याचा अंदाज आहे त्यामुळे गेल्या काह दिवसात नंदूरबार आणि सांगल अगळता पावसानं राज्यात सरासर गाठल असल अर आता पुन्हा सरासरचि अनुशेष तयार होऊ शकतो

आकाशवाण पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमप्रि संपलं

नमस्कार